राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते

सभाग्रहात शेतकरी आंदोलनाची भरपूर चर्चा झाली जास्तीत जास्त वेळ जे मुद्दे मांडले गेले ते आंदोलनासंदर्भातले आहेत पण कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन आहे यावर मात्र सगळे गप्प आहेत आंदोलन कसं आहे आंदोलकांसोबत काय होतंय मात्र मूळ मुद्यांवर चर्चा झाली असती तर चांगलं झालं असतं असं पंतप्रधान म्हणाले कोविड महामारीचा सामना करण्यात भारतानं अनन्यसाधारण यश संपादन केलं असून कठीण परिस्थितीत देशाची एकता दिसून आल्याचं त्यांनी नमूद केलं पंतप्रधान विमा योजना किसान रेल्वे किसान उडान योजना यासह केंद्र सरकारच्या विविध योजनांचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला

मात्र मुंबईसाठी हे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत नव्या नियमावलीमुळे चटई क्षेत्र वापरावरील निर्बंध शिथिल झाल्यामुळे उत्तुंग इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे

बीड इथं वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय तसंच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या मासिक व्याख्यानमालेत कोविडोत्तर वृत्तपत्रे या विषयावर ते बोलत होते या क्षेत्रातली दर्जाहीनता थांबवून शुद्धीकरण होणं आवश्यक असून यासाठी शिक्षणाचा नियम आणि दर्जा आवश्यक असल्याचं रामदासी यांनी नमूद केलं

राष्ट्रवादी काँप्रेसच्या परिवार संवाद यात्रेचा काल बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते महाविकास आघाडीचं सरकार वर्षान्वर्षे उत्तम कार्य करत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

रविंचंद्रन अश्विननं हे दोन गडी बाद केला

मराठवाड्यातही तापमानात लक्षणीय घट झाली आहे